ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते कोरोनाबाधितांवर योग्य पदधतीने उपचार स्रू असल्याम्ळे रुग्णांचा उपचारांना योग्य प्रतिसाद मिळून रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उपचारादरम्यान कोरोनाग्रस्ताच्या सलग दोन चाचण्या नकारात्मक आल्यावर तो बरा होतो आणि त्यानंतर रुग्णाला स्टी मिळते त्यामुळे कोरोना बरा होतोच हे सर्वांनी लक्षात घ्यावं असं टोपे यांनी सांगितलं

याअन्षंगाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फ पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली येथे सामान्य जनतेस मदत करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापण करण्यात आला आहे

कोरोना विषाणू प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा त्टवडा जाणवू नये म्हणून ब्लढाणा जिल्हा प्रशासनाने रक्तदान शिबिर घेण्याचे ठरविले आहे

बनावट ऑडिओ क्लिप शहरातील कोरोना व्हायरसच्या रुग्ण असल्याची सोशल मीडियावर बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात सहभागी असलेल्या तिघांना नागप्र पोलिसांनी काल अटक केली आहे

काल रात्री तीन जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जात असल्याची माहिती नागप्र पोलिस आय्क्तांनी आज दिली आहे लोकांनी अशा बनावट सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेव् नयेए असे आवाहनही त्यांनी केले आहे